ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या दुस या सामन्यात भारताचा पराभव मालिकाही गमावली मन की बात नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांसमोर संधीची नवी दारं खुली झाली असून या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या कृषी कायद्याचे फायदे सांगताना पंतप्रधानांनी धुळे जिल्ह्यातल्या जितेंद्र भोई यांचं उदाहरण दिलं भोई यांनी व्यापाऱ्यानं थकवलेल्या रकमेबाबत तक्रार केल्यानंतर त्यांना त्यांची थकबाकीची रक्कम त्वरित मिळाली थकबाकीबाबत तक्रार केल्यानंतर आता महिन्याभरात कारवाई केली जाते कृषी उत्पादन खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांचे पैसे आता व्यापाऱ्यांना तातडीनं द्यावेच लागतील हे या उदाहरणावरून स्पष्ट होतं असं ते म्हणाले

नव्या कृषी कायद्याबाबत अनेकजण अफवा पसरवत आहेत मात्र तुम्ही वस्तुस्थिती जाणून घ्या असं आवाहन पंतप्रधानांनी मन की बात मधून शेतकऱ्यांना केलं कृषी विद्यापीठांतून शिक्षण घेत असलेल्या युवकांनी आपल्या आसपासच्या गावांत जाऊन शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करून द्यावी माहिती तंत्रज्ञानाचा लाभ कसा घ्यावा ते सांगावे नव्या कृषी कायद्यामुळे कोणते लाभ होणार आहेत ते समजावून सांगावे असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं

आपल्या वैभवशाली वारशाचं जतन करणे आणि तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधानांनी आज मन की बात मधून दिली याच अंतर्गत अजिंठा लेण्यांचा वारसाही डिजिटल पद्धतीनं जतन केला जात असल्याचं ते म्हणाले

यासाठी कॅनडा सरकार आणि अन्य संबंधित व्यक्तींनी केलेल्या मदतीबाबत मोदी यांनी त्यांचे आभार मानले भारतीय पारंपरिक ज्ञानाच्या शोधात इथे येणारे काहीजण इथेच राहतात काही इथलं ज्ञान आपल्या देशात घेऊन जातात असेच एक जोनास मासेट्टी ब्रझिलमध्ये वेदांत आणि गीता शिकवतात त्यासाठी आध्निक तंत्रज्ञानाचा आधार घेतात अशी माहिती देत पंतप्रधानांनी आता विश्वनाथ नावाने ओळखल्या जाणाऱ्या मासेट्टी यांना शुभेच्छा दिल्या अलिकडेच न्यूझिलंडच्या संसदेतले नवनिर्वाचित सदस्य डॉक्टर गौरव शर्मा यांनी सदस्यत्वाची शपथ संस्कृतमधून घेतली सर्व भारतीयांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे असं सांगून पंतप्रधानांनी शर्मा यांचं अभिनंदन केलं हिवाळ्यात जपानच्या चेरीब्लॉसमची चर्चा होते पण आज आपल्या मेघालयाचं सौंदर्यही चेरी ब्लॉसमनं खूललं आहे या ऋतूत हजारो स्थलांतरित पक्षी भारतात येतात प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ

उद्या साजऱ्या होत असलेल्या गुरूनानक जयंती बद्दल गुरु नानकदेव यांना वंदन करून मोदी यांनी कच्छच्या भूकपात नुकसान झालेल्या गुरूद्वारा लखपत साहिबच्या पुनरुद्वाराच्या कर्तारपूर साहिब कॉरिडॉर सुरू होण्याच्या आठवणी जागवल्या लंगर परंपरेनं कोरोना काळात अनेकांची भूक भागवल्याचंही त्यांनी नमूद केलं पंतप्रधानांनी गेल्या काही दिवसात विविध विद्यापीठ परिसरांना दिलेल्या भेटींच्या आठवणीही प जागवल्या कोरोना निर्बंध नव्हते तेव्हा आपण विद्यापीठांच्या कार्यक्रमांना आसपासच्या शाळांतल्या मुलांना बोलवायला सांगायचो त्यांना पदवी पुरस्कार घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रेरणा मिळायची असं ते म्हणाले आपल्याला ज्या संस्थांनी घडवलं त्या संस्थांचे आपणही काही देणे लागतो हे लक्षात ठेवा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात मधून केलं संस्थांनीही माजी विद्यार्थ्यांना संघटित करावं असं सांगताना विविध संस्थांच्या विकासात माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या योगदानाचे दाखले त्यांनी दिले

त्यांना अभिवादन करून पंतप्रधान म्हणाले की योगी अरविंदांनी स्वदेशीचा पुरस्कार केला तो आजच्या व्होकल फॉर लोकल चा मूलमंत्र आहे आणि त्यांचे भारतियत्व जागवणारे शैक्षणिक विचार नव्या शैक्षणिक धोरणाचा आधार आहेत

दरम्यान आपण या साथीचे बरेच चढउतार पाहिले टाळेबंदीचा काळ येऊन गेला आता लशीची चर्चा आहे ती लवकर येईल पण म्हणून बेपर्वाईने वागण घातक ठरेल काळजी घ्या कोरोना विरुद्धची लढाई अजून बाकी आहे असं आवाहन मोदी यांनी केलं

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संकल्पातून संविधानातून आपल्याला नागरिकांच्या कर्तव्यांबाबत जी शिकवण दिली तिचे स्मरण करा असे ते म्हणाले

जेनोवा बायोफार्मा बायोलॉजिकल ई आणि डॉ रेड्डीज या संस्थांमधल्या तज्ञांच्या पथकाशी पंतप्रधान उद्या दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार प आहेत असं पंतप्रधान कार्यालयानं आज केलेल्या एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे मोदी काशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वाराणसी या मतदारसंघाला भेट देऊन तिथे साजऱ्या होणाऱ्या प्रसिद्ध देव दीपावली उत्सवात सहभागी होणार आहेत वाराणशीमध्ये हा उत्सव प्रत्येक कार्तिक पौर्णिमेला साजरा केला जातो

एक दिवसाच्या या दौऱ्यात त्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रम होणार आहेत

हे पॅकेज लशीच्या संशोधन आणि विकासासाठी जैवतंत्रज्ञान विभागाला दिलं जाणार आहे यामुळे देशातील पाच सहा ठिकाणी लशीच्या विकासाला गती मिळण्यास मदत होईल असे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटलं आहे यामुळे कोविड लस सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत विकसित करून आणि त्याचे प्रमाणीकरण करून संक्रमणाचा प्रसार रोखण्यास मदत होईल

स्पुटनिक पाच या रशियन लशी व्यतिरिक्त पाच लशीच्या मानवी चाचण्या सुरू असून इतर तीन लशीच्याही लवकरच मानवी चाचण्या सुरू होणार आहेत

एस जयशंकर यांनी म्हटलं आहे काल जयशंकर यांनी सेशेल्सच्या दोन दिवसांच्या अधिकृत भेटीचा समारोप केला त्यावेळी ते बोलत होते या भेटीदरम्यान त्यांनी सेशल्सचे अध्यक्ष वेव्हल रामकलावान यांची भेट घेतली

जयशंकर यांनी भारतीय जनता आणि सरकारच्या वतीने रामकलावान यांचं नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन करत त्यांना पुढील वर्षी भारत भेटीच आमंत्रण दिले या बैठकीत दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि मैत्रीपूर्ण संबध आणि दोन्ही देश लोकशाही आणि कायद्याच्या राजवटीच्या तत्त्वांवर एकमत असल्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली

गोयल रेल्वे केंद्र सरकारने रेल्वेच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आणि प्रवासी सुविधांमध्ये गेल्या सहा वर्षांत अभूतपूर्व काम केले आहे असं प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केलं आहे राजस्थानमधील बांदीकुई दिगवाडा रेल्वे विभागाच्या विद्युतीकृत विभागाचे उद्घाटन करताना ते आज बोलत होते गेल्या सहा वर्षात रेल्वेच्या प्रत्येक कामाची गती वाढली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

पुणे नागपूर आणि औरंगाबाद विभागात पदवीधर मतदार संघासाठी तर पूणे आणि अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी येत्या मंगळवारी मतदान होणार असून त्यानंतर गुरुवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे तेलगण हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रचारफेरी घेतली तत्पूर्वी त्यांनी भाग्यलक्ष्मी मंदिराला भेट दिली या निवडणूकीत भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष जे पी नड्डा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रिंगणात उतरले होते तर तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ओवेसी बंधु काँग्रेस पक्षाचे नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला

सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी काल प्रसारमाध्यमांना बेंगळ्रू इथं ही माहिती दिली

सीआरपीएफ शहीद नाशिक छत्तीसगड इथं नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात वीरमरण आलेले महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्याचे स्प्त्र आणि सीआरपीएफचे असिस्टंट कमांडट नितीन भालेराव यांचा पार्थिव देह आज दुपारी विशेष विमानाने रायपूर इथून नाशिक मधील ओझर विमान तळावर आणण्यात आला गोदावरी नदीच्या काठावर नाशिक अमरधाम इथं सध्या त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत तत्पूर्वी नाशिक शहरातल्या त्यांच्या निवासस्थानी लोक प्रतिनिधींनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं कालरात्री सुखमा इथं नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात भालेराव यांच्यासह दहा जवान जखमी झाले होते त्यानंतर उपचारादरम्यान भालेराव यांना वीर मरण आलं

स्फोटाची तीव्रता पाहता जखमींमध्ये वाढ होऊ शकते अशी माहिती तिथल्या अधिकाऱ्यानी दिली आहे सार्वजनिक सुरक्षा परिसराला या स्फोटात लक्ष्य करण्यात आलं असून आजूबाजूच्या परिसरातील निवासस्थानांचदेखील मोठं नुकसान झालं असून कोणत्याही संघटनेन याची जबाबदारी स्वीकारली नाही कतारची राजधानी दोहा येथे बंडखोर तालिबान आणि सरकार यांच्यात शांतता चर्चा सुरू असूनही गेल्या काही महिन्यांत अफगाणिस्तानात अनेक बॉम्बस्फोट झाले आहेत

तीन सामन्यांच्या मालिकेतल्या या दुसऱ्या पराभवामुळे भारतानं मालिकाही गमावली आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार